त्यामध्ये स्मारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर प्णेच्यावतीने आयोजित वेबीनारमध्ये आज उद्योगमंत्री स्भाष देसाई ही माहिती दिली स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे या शिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत असे श्री देसाई यांनी सांगितले राज्यातील लघ् उद्योगांना सावण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सदानंद गौडा पीय्ष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा स्रू असल्याचे श्री देसाई यांनी सांगितले राज्यात विदेशी ग्ंतवणूक यावी यासाठी वाटाघाटी स्रू झाल्या अशी माहिती त्यांनी दिली कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विदेशी ग्ंतवण्कीच्या व्यवस्थापन आणि विस्तारासाठी एका विशेष कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे राज्याचे उद्योग मंत्री स्भाष देसाई यांनी ही माहिती दिली या कृतीदलात उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेण्गोपाल रेड्डी एमआयडीसीचे म्ख्य कार्यकारी अधिकारी पी

कोरोनामुळे देशभरात उद्गवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक कार्यक्रमांना वेग देण्याच्या दृष्टीनं आणखी सवलती देण्यासंदर्भात या बैठकीत विचार विनिमय होत आहे तिसऱ्या टप्प्यातल्या टाळेबंदीचा शेवटचा आठवडा लक्षात घेता प्ढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची आहे देशात कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यापासूनची ही पाचवी बैठक आहे

यामध्ये शिवसेनेकड्रन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे नीलम गोऱ्हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी शशिकांत शिंदे आणि काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी अर्ज दाखल केले भारतीय जनता पक्षाकडून आज आणखीन दोन अर्ज दाखल करण्यात आले भाजपकडून चार उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत मात्र यापूर्वी भरलेल्या अर्जात काही त्र्टी असल्या तरीही उमेदवारी कायम असावी म्हणून अतिरिक्त दोन अर्ज भरले असल्याचं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं

आपल्या गावी जात असल्याबद्दल उपस्थितांनी प्रवाशांना श्भेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले

जिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली तसेच सोबत फ्ड पॅकेट ही देण्यात आले

यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला प्रती महिना सोळा हजार मेट्रिक टन चणाडाळ आणि त्रडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे

राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस कोरोना विरुद्ध योद्धा बनून जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत त्यांच्यातील काही जवानांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे अशा परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य मनोबल उंचाविण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानार्थ राज्यातील सर्वांनी आपआपल्या समाज माध्यमावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आवाहनास राज्यातील जनतेनी मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल गृहमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत

प्राद्भाव वाढल्यास या रुग्णालयाचा उपयोग केला जाऊ शकेल

कोरोना मुक्तीकडे वाटचाल झालेल्या ब्लडाणा जिल्ह्यात प्न्हा कोरोंनाचा रुग्ण सापडला आहे

दिल्लीहून मुंबई दिब्र्गड आगरताळा हावडा पाटणा बिलासपूर रांची भुवनेश्वर सिकंदराबाद बेंगल्रू चेन्नई तिरूवनंतप्रम् मडगाव अहमदाबाद आणि जम्मू तावी या शहरांपर्यंत च्या गाड्यांचा त्यात समावेश आहे या गाड्यांसाठी आज संध्याकाळी ऑनलाईन तिकिट विक्री स्रू झाली कोणत्याही रेल्वे स्थानकावर तिकिट विक्री उपलब्ध असणार नाही वैध तिकिट असणाऱ्या प्रवाशांनांचं फक्त रेल्वेत प्रवेश दिला जाईल प्रवाशांना तोंडाला मास्क लावणं बंधनकारक असून आवश्यक तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवासाची परवानगी दिली जाईल

गडचिरोली जिल्ह्यात संचारबंदीमूळे काही प्रमाणात स्थिरावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शासनाकडून रोजगार हमीची कामे सुरु करण्यात आली

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी उर्वरित ग्रामपंचायतीमध्येही तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करावीत असे आवाहन केले आहे मागील चार महिन्यापासून गोंदिया जिल्ह्यातील शासकीय दूध खरेदी केंद्र बंद असल्याम्ळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता आजपासून दुध खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या केंद्रावर उत्तम दर्जाचे दूध विक्रीसाठी आणावे असे आवाहन द्रग्ध व्यवसाय विकास मंत्री स्नील केदार यांनी केले

सध्या जिल्ह्यात एकच कोरोनाबधित रुग्ण असून इतर संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्यानं जिल्ह्या आंतरिक व्यापारी प्रतिष्ठाने आणि उद्योग नियमांचे पालन करून सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे त्यामुळं आजपासून जिल्ह्यातील काही व्यापार वगळता इतर सर्व बाजारपेठा सकाळपासून उघडण्यात आली आहेत आतापर्यंत सुरू असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानेसात ते दोन तर इतर दुकाने दहा ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील मात्र दुकानाबाहेर सोशल डिस्टटिंगचे नियम मास्क आणि सनेटाईझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे जिल्ह्यात कोरोनाचा सध्या एकच रुग्ण असून त्याच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत तर त्याच्या संपर्कात आलेले सर्व नागरिकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत ही परिस्थिती समाधानकारक असल्यानं जिल्हा प्रशासनाने हे धाडसी पाऊल उचलत आजपासून लॉकडाऊन शिथिल केले आहेत